यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी या उपक्रमादवारे समाजसेवेत योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांच कौत्क केलं ते म्हणाले की सेवा कार्याला जीवनात अम्ल्य महत्व आहे हेच महत्व जाणून घेऊन या योजनेतील कार्यकर्त्यांनी राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचा परिचय दिला आहे या निष्ठावान य्वकांच्या हातात देशाचं भवितव्य स्रक्षित आहे असा विश्वासही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला केंद्रीय क्रीडा आणि य्वक कल्याणमंत्री किरेन रीजीजू यावेळी उपस्थित होते

जवळपास दोन लाख जणांना कर्जांचे वितरण करण्यात आले आहे

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी वेगाने करून पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना तातडीने वित्तीय मदत संबंधित संस्थाकडून मिळण्यासाठी उपाय योजण्यात येत आहेत फिट इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिट इंडिया संवादाअंतर्गत आरोग्य आणि व्यायामप्रेमी जनतेशी संवाद साधला फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित या संवादाचे आयोजन करण्यात आल होतं आजच्या वातावरणात आरोग्य आणि स्वास्थ्याला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या प्राचीन जीवनशैलीत याचा अंतर्भाव आहे

शारीरिक तंद्रूस्तीला वयाचं बंधन नाही त्याम्ळे सर्व वयोगटातल्या व्यक्तिंनी तंद्रूस्ती कायम राखणं हा जीवनशैलीचा भाग बनवला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं यावेळी मोदी यांनी विविध क्षेत्रातल्या सात नामवंत व्यक्तिंशी संवाद साधून तंद्रूस्ती विषयी त्यांचे अन्भव जाणून घेतले यामध्ये विराट कोहली मिलिंद सोमण ऋत्जा दिवेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते

सध्या एका अडीच वर्षाच्या बालकाचा तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

माझे कुटुंब माझी जबाबदारी महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल असं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं राज्यात सर्वत्र टेलीआयसीय् व्यवस्था उभारून ग्रामीण भागातल्या रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील याकडे लक्ष देणार असून राज्यात ठिकठिकाणी जम्बो स्विधा चाचण्यांची व्यवस्था प्रयोगशाळा उभारल्या असल्याचं म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं

तरीही काही लोक जनतेमध्ये गैरसमज पसरवून शासनाला बदनाम करीत आहे मात्र कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता करोडो रुपयांची कामे य्द्धपातळीवर स्रू असल्याने कोरोना आपत्तीच्या काळात जनमानसात गैरसमज निर्माण होईल असे कोणतेही काम कोणीही करू नये असे आवाहन मदत व प्नर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे

असा आरोप छतीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला या कायदयामुळे कृषी मंडीचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याने मध्यस्थ ट्रान्सपोर्टर आणि मजूर यांच्या नोकऱ्या जातील अस ते म्हणाले नागपूर शहर कॉग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते

संसदेत नुकतीच मंजूर झालेली कृषी विधेयक खासगी क्षेत्राला अन्कूल असल्याचेही त्यांनी सांगितले ते म्हणाले कंत्राटी शेतीचा फायदा लहान व सिमांत शेतक यांना न होता खाजगी कंपन्यांना होईल राष्ट्रपतींनी या विधेयकांना मान्यता देऊ नये अशी मागणी त्यांनी केली

ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे

राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिले व्हेंटिलेटर ऑक्सिजन सपोर्ट बेड या सूविधा अद्ययावत करण्यासोबतच पॉझिटीव्ह रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व तपासण्या वाढविण्याच्या स्चना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या स्वॅब तपासणी प्रयोगशाळा भंडारा येथे होणार असल्याम्ळे तपासणी अहवाल तात्काळ उपलब्ध होणार आहे यामुळे पॉझिटीव्ह रूग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे जिल्हा सामान्या रूग्णालय भंडारा येथील सुविधांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते